पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ झाली आहे

पूणे जिल्ह्यातील प्रतिवंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे यामध्ये बारामतीवरून हडपसरला आणि शिरूरवरून वाघोलीपर्यंत बस सोडण्यात आली यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे

प्रवाशांची संख्या विचारात घेऊन गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

देशमुख यांनी आज दिली गेल्या दोन महिन्यांपासून हा बाजार बंद होता

मुंबईत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्णे महापालिका प्रशासनाच्या स्थायी समितीने भाजपच्या बहमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला होता तर ठराविक बांधकाम व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव आणला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती पूणे जिल्ह्यातील शाळा सुरू करतानाच या शाळांसाठी फिरतं आरोग्य केंद्र स्थापन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे हे आरोग्य केंद्र सुरू करावे लागणार असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या या केंद्रामार्फत केल्या जाणार आहेत याशिवाय शाळेचा संपूर्ण परिसर निर्जंतुक केला जाणार असून प्रत्येक शाळेसाठी सॅनिटायझर आणि मास्क तसंच निर्जंतुकीकरणासाठी लागणारे साहित्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे तसंच बाहेरगावाहन येणाऱ्या शिक्षकांना आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारीही जिल्हा परिषदेची राहणार आहे मुंबईतील लोकलच्या धर्तीवर आता पुण्यातूनही लोकल डेमू आणि इंटरसिटी या गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघातर्फे करण्यात आली आहे पुण्यात रोज येणाऱ्या तसंच प्ण्यातून जाणाऱ्या नोकरदार वर्गाला दररोज खासगी वाहनानं प्रवास करणं शक्य नसल्यानं या गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआय आणि नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट रसग्रहणाचा अभ्यासवर्ग अर्थात फिल्म अप्रिसिएशन कोर्स सुरू करण्यात आला आहे हा अभ्यासवर्ग चार आठवड्यांचा असून पंधरा राज्यांतील पन्नास प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले आहेत राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय व्राह्मण महासंघातर्फे आज प्ण्यात शंखनाद आंदोलन करण्यात आले ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराबाहेर हे आंदोलन करण्यात आले

सध्या फक्त महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी सध्या सुरू आहे तर इतर खटल्यांची सुनावणी तारखा देऊन पुढे ढकलली जात आहे हर्बल तेलाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या नायजेरियन टोळीला पूणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने अटक केली आहे

कोरोना संकट निवारणासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत पुण्याच्या माजी फुटबाल खेळाडूंनी शहरातील अनेक भागात निर्जंतुकीकारणाच्या साहीत्याचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली

उद्या शहर भागात मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत